अशा रुग्णांचा गृह विलगीरकणात ठेवण्यासाठी रुग्णाच्या घरात विलगीकरणाची सोय असणं रुग्णाची देखभाल करण्यासाठी एक व्यक्ती घरात असणं आवश्यक आहे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रेमडेसीवीर इंजेक्शन देऊ नये असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे

सोराबजी हे अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्वपूर्ण पदावर होते

केंद्र सरकार ऑक्सिजनचा प्रवठ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे अस दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं तर ऑक्सेजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत असं उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे दिल्ली मुंबईसह इतर अनेक शहरांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे सध्या ऑक्सिजनचा प्रवठा सुरळीत करण्यासाठी नवीन प्रांट उभारण्याबरोबर ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून वेगानं वाहतूक करण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे

राज्य सरकारांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत परिस्थितीचा आढवा घेऊन विविध उपाययोजना लागू कराव्या असं ग्रह मंत्रालयानं सांगितलं आहे

नियमबाह्य पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली सामाजिक माध्यमातून यावर गदारोळ माजताच त्यांनी सारवासारव केली मात्र एखाद्याची चौकशी चालू असताना पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं हा अपराध असल्यानं फडणवीस आणि दरेकर यांची चौकशी करावी अशा मागणीचं पत्र आपण ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं

माजी खासदार उत्तमराव राठोड यांचे ते बंधू होत

पक्षाच्या वतीनं परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं ज्या बँकांना घरपोच पगार मोफत देणं शक्य नसेल त्यांनी नाममात्र श्ल्कावर संबंधीत पगारी घरपोच देण्याबाबत जिल्ह्यातल्या सर्व बँकांना सूचित करावं जेणेकरुन जेष्ठ नागरीक आणि दिव्यांगांना कोविड संक्रमणापासून सुरक्षित ठेवता येईल आणि त्यांची फरफट होणार नाही असं या निवेदनात म्हंटलं आहे

सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे